पाकिस्तानच्या ताब्यात दीर्घकाळ असलेल्या भारतीय कैद्यांच्या सुकेसाठी भारताची पाकिस्तानला विंनती अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलाजिज बाऊ फ्लिका यांचां राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून ींका केली आहे हा जाहीरनामा म्हणजे दांभिकतेचा दस्तऐवज असल्याचं त्यांनी म्हा क्रिं आहे ते आज अरुणाचल प्रदेशात पासीघा जिवळ आयोजित निवडणूक प्रचारसभेत बोलत होते आपलं सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप करणार नाही असं सांगत त्यांनी पीएम किसान योजने बद्दल माहिती दिली

अरुणाचलाचा विकास आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी आघाडीचं सरकार बनवण्याच्या उद्देशाने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं जनतेच्या पाठिंबाव्यावरचं अरुणाचल प्रदेशातील विकासाचं काम सुरुच राहील असं ते म्हणाले पूर्ण ईशान्य भाग हा पूर्व आशियाचं प्रवेशद्वार व्हावं असा भाजपाचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं दूरवृष्टी संसाधनं आणि आदर ही नव्या अरुणाचल प्रदेशची ओळख असल्याचं त्यांनी नमूद केलं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा हव्विन निवडणूक आयुक्त आज चंचिईत राजकिय पक्ष आणि अधिकाऱ्यांसोबत मतदानपूर्व स्थितीचा आढावा घत्तील त्यानंतर तामिळनाडूतल्या निवडणूकीच्या तयारीसंबधी ताजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर तसंच पोलिस अधिक्षकांबरोबर सविस्तर चर्चा करतील मतदानादरम्यानच्या सुरक्षा स्थितीसंदर्भात तजिज्याचक् सविव पोलिस महासंचालक आणि त्रिर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या भटघरीील

छो ंग्रा राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देण्यावरून झालेला गदारोळ शमल्यानंतर आता आयोगाचं लक्ष मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था आणि तयारी याकडे लागलं आहे

मुख्य निवडणुक आयुक्त शैलेंद्र कुमार यांनी आज जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या विभागीय आयुक्त आणि तिर अधिकाऱ्यांची भट्ट घस्तिी या भर्षीत कुमार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू काश्मीरमधल्या तयारीची सविस्तर माहिती घस्तिी मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिलखिा सोयी सुविधांचा तपशील विभागीय आयुकांनी कुमार यांना दिला दरम्यान निवडणुकांमधल्या गैर प्रकारांसंदर्भात सी

या मतदारसंघातलं मतदान ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे या मतदारसंघात सुरळीत पद्धतीनं मतदान व्हावं म्हणून व्यवस्थित तयारी केली आहे असं वरिष्ठ निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी हैदराबाद िवं पत्रकारांना सांगितलं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काल श्रेल्या तयारीचा आढावा घेतला

पंजाब लोकसभा मतदारसंघातले सहा आणि चंदीगढ मतदारसंघातला एक अशा सात उमेदवारांची नावं काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीनं काल जाहीर केली सुनील जाखर संतोष सिंग चौधरी रवनीत बि िआणि गुरजीत औझला या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बन्सल ह्यांना चंदीगढसाठी उमेदवारी दिली आहे

मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई केली आहे

त्या आधारे तपास सुरु असल्याचं सक्तवसुली संचालनालयानं सांगितलं ऑनला उ शिक्षण हे देशातल्या प्रत्येक कानाकोप यात पोचू शकणारं शिक्षणाचं सर्वोत्कृष्ठ साधन आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हा झिं आहे

संयुक्त अरब अमिरातीनं जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनक्त सदस्य निसार अहमद तांत्रखिला भारताच्या ताब्यात दिलं आहक् निसार याच्यावर पुलवामा क्विं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालखी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहा निसारला भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा ित्याला ताब्यात घेत्रिं भारतानं क्विख्वा विनंतीवरून संयुक अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही कल्ली अशी माहिती सुत्रांनी दिली आहा निसारनं दोन महिन्यांपूर्वीच संयुक्त अमिरातीत पलायन कल्पाचं वृत्त होतं पाकिस्तानतच्या ताब्यात असलेल्या भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि राष्ट्रियत्वाची खातरजमा झाल्यानंतरही दीर्घकाळ त्याची सु क्रा होत नसल्याबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे अशा दहा कैद्यांच्या सु क्रिसाठी तातडीनं पावलं उचलावीत असं पाकिस्तानच्या उच्चायुक्तानं सांगितलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे कुलभूषण जाधव आणि त्विर चौघांना राजनैतिक सहाय्य देता यावं यासाठीही नव्यानं विनंती पाठवली असल्याचं या सूत्रांनी सांगितलं पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय नागरिकांना भे ता यावं यासाठी वैद्यकीय पथकांना व्हिसा मंजूर करण्याची विनंतीही पाकिस्तानला केली आहे अल्जेरियात अनेक आठवडे सुरु असलेल्या जनविरोधानंतर अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देलाजिन बाऊ फ्लिका यांनी पदाचा राजीनामा दिला आहे

अशी माहिती अल्जेरियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांना पदावरून ह विण्यासाठी हालचाली सुरु केल्यावर लगेचच बाऊ फ्लिका यांनी राजीनामा दिला असं अल्जेरियाच्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं

पाचव्यांदा ह्या पदावर येण्याच्या त्यांच्या निर्णयाने त्यांच्याविरुद्ध जनक्षोभ उसळला होता

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं ही माहिती दिली आहे

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा संबंध जोडल्याचा आरोप करत विवेक चंपानेरकर या राष्ट्रीय लोकसेवा स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यानं गेल्या आठवडयात ही बदनामी याचिका दाखल केली आहे न्यायाधीश जे एस भार्षिया यांनी या प्रकरणी राहुल गांधी आणि येच्चुरी यांना समन्स बजावलं आहे